आपल्या उद्दाटनपर भाषणात गोयल यांनी सांगितलं की जीएसटीचं प्रामाणिकपणे पालन होईल अशी अपेक्षा आहे ही आजपर्यंतची सर्वात मोठी कर सुधारणा असून तिच्या अंमलबजावणीकरता सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं प्लॉस्टिकच्या कायमस्वरुपी वापराचा मार्ग आपण शोधला पाहिजे असं मत केंद्रीय वाणिज्य आणि औद्योगिक मंत्री सुरेश प्रभू व्यक्त केले मुंबईत प्लॉस्टिक निर्यात प्रसार परिषदेनं आयोजित केलेल्या समारभांत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्वारे ते बोलत होते दैनंदिन जीवनात प्लॉस्टिकच अनन्यसाधारण महत्व असलं तरी त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्याचं प्रभू म्हणाले तर पर्यावरण रक्षणासाठी प्लॉस्टिकवर पुनर्प्रक्रिया केली पहिजे असं आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं ईज ऑफ डुईग बिझनेस अर्थात व्यवसाय सुलभीकरणाच्या क्षेत्रातलं महाराष्ट्राचं अव्वल स्थान परत मिळवण्यासाठी मैत्री या समान व्यासपीठाची निर्मिती केल्याची माहिती उदयोगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली प्लॉस्टिक निर्यात प्रसार परिषदेनं आज मुंबईत आघाडीच्या निर्यातदारांचा गौरव केला या सन्मान सोहळयात ते बोलत होते

अखिल भारतीय मालवाहतुकदार संघटनेनं पुकारलेल्या भारत बंद आणि चक्काजाम आंदोलनाला काल पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करावेत वर्षातून एकदाच पथकर द्यावा विम्याचा हप्ता कमी करावा यासह या आणि अन्य विविध मागण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे

औरंगाबाद तसंच हिंगोली जिल्ह्यातही या बंदचा परिणाम जाणवला नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील पाचही मार्केटमध्ये या संपाचा परिणाम जाणवत नसल्याची माहिती व्यापा यांनी दिली

हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं आरक्षणाच्या मागणीसाठी आज आंदोलन सुरू आहे हिंगोली शहरात जिल्हाधिकारी कार्यालया समोर मराठा समाजाच्या धरणे आंदोलनाला सुरुवात झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय नोकरीमध्ये आरक्षण देण्याचे विधानसभेत आक्षासन दिले मात्र हे आक्षासन पोकळ आहे असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला दरम्यान जवळाबाजार इथं सुरु असलेल्या चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण लागले यात तीन बसेसवर दगडफेक करण्यात आली दगडफेकीमुळे बसचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे या भागात काही काळ तणाव होता आषाठी वारीसाठी आळंदी तसंच देहहून निघालेल्या संत ज्ञानेक्षर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या आज वाखरीला पोहोचणार आहे दोन्ही पालख्या आज वाखरी इथं मुक्काम करुन उद्या पंढरपूरकडे प्रस्थान करतील तत्पूर्वी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उभं रिंगण भंडीशेगाव इथं होत आहे तसंच दोन्ही पालख्यांचं सोबत रिंगण आज बाजीराव विहीर इथं होणार आहे

एक लहान मुलगी आणि काही जनावरं आत अडकली असून त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे सर्व जखमींना ससून रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे इमारतीला महानगरपालिकेनं घरं खाली करण्याची नोटिस दिली होती केंद्रीय जलआयोगाच्या पथकाने काल जळगाव जिल्ह्यातल्या निम्न तापी प्रकल्प पाडळसेची पाहणी केली आणि ज्लैअखेरपर्यंत प्रकल्पाला जलआयोगाची मान्यता देण्याबाबत सकारात्मकता दाखवल्याची माहिती तापी महामंडळाच्या कार्यकारी अभियंता रजनी देशमुख यांनी दिली

आदिवासी मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण घेता यावे यासाठी अमरावतीत एक हजार क्षमतेचे वस्तीगृह उभारणार अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांनी दिली अमरावती जिल्ह्यातील चिखलपूरा येथे अदिवासी मुलांच्या वस्तीगृहाच्या उद्घाटनासाठी आले असता ना सावरा यांनी ही घोषणा केली